या विषाणूशी लढा देण्यासह अर्थ व्यवस्था मजबूत राखण्यात भारतानं यश मिळवलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक गुंतवणूकदार गोलमेज परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं केंद्रीय अर्थ मंत्रालय तसंच राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी यांनी द्र दृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परीषदेचं आयोजन केलं होतं अमेरिकायु्रोप कॅनडा कोरियाजपान ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमधील गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी झाले होते गुंतवणुकीचा विश्वासार्ह परतावा हवा असेल तर भारत ते ठिकाण आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना भारतात येण्याचं आवाहन केलं

या योजनेअंतर्गत राज्यातील सागरी भागात धक्क्यांसह मत्स्यबंदराची बांधकामं आणि मासळी उतरवण्यासाठी ठिकाणं विकसित करण्यासाठी शासनाचे स्वतःचे प्रकल्प राबविण्यात येतील ही योजना राबविण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्याकरिता त्रिपक्षीय करार करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राज्यात राबविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचंही मंत्रीमंडळानं ठऱवलं आहे

तर नोंदणी नसलेल्या हॉटेल व्यवसायिकांबाबत एक तज्ञ समिती नेमून राज्याचे निकष निश्चित करण्यात येतील प्ढील शैक्षणिक वर्षाकरिता नवीन महाविद्यालय पाठ्यक्रम विषय तुकडी सुरु करण्यासाटी असलेली मुदत सुमारे दोन महिन्यांनी वाढविण्याचं मंत्रीमंडळानं ठरवलं आहे कोरोना आढावा दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या राज्य कृती दलाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते

या चित्रपटगृहांच्या निर्मितीसाठी राज्य शासन पुढाकार घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं चित्रपट आणि राज्याचं करमणुकविषयक धोरण या विषयावर तीन दिवसांचं चर्चासत्र द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं आहे

चित्रपट नाटक समाजाचे प्रतिबिंब दाखवणारे आरसे आहेत समाजात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते त्यासाठी परवडणारी चित्रपटगृहं असावीत असं ठाकरे यावेळी म्हणाले

त्यानिमित्तानं या पाचही मतदारसंघांच्या इतिहासावर टाकूया एक दृष्टीक्षेप

तशी ही निवडणुक जुलै महिन्यातच व्हायची होती पण कोरानामुळे पुढे ढकलण्यात आली राज्यातले पदवीधर मतदारसंघ म्हणजे भाजपाचे बालेकिल्ले असंच समिकरण एकेकाळी होतं

गंगाधरराव फडणविस यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी हा किल्ला राखला एकदा तर अविरोध निवडून येण्याचा विक्रम गडकरींनी केला पुणे पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज भाजपा नेत्यांनी केलं आहे मराठवाडा पदवीधर मतदारसंघही कधी काळी भाजपाचाच बालेकिल्ला होता

शिक्षक मतदारसंघात स्थिती काहीशी वेगळी होती आपल्या प्रदीर्घ अशा अभ्यासू कारकिर्दीत विधानपरिषद गाजवणारे प्राध्यापक बी टी देशमुख यांच्या शब्दाला या मतदारसंघात मान आहे

या वेळी मात्र चित्र वेगळं असू शकतं पुणे शिक्षक मतदारसंघात आतापर्यंत समाजवादी आणि संघ परिवारात लढती होत आल्या आहेत यावेळी राष्ट्रवादीही मैदानात असेल बंडखोरीच्या शक्यतेमुळे चौरंगी लढत अपेक्षित आहे एकूणच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर होणार्याळ या निवडणुका राज्यातल्या बदलत्या राजकीय समिकरणांबाबत सुशिक्षित मतदाराला काय वाटतं ते स्पष्ट करणार्याश ठराव्यात नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे अर्णब गोस्वामीं वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर तक्रारदार आणि राज्य सरकारचे उत्तर आल्यानंतरच उद्या दुपारी सुनावणी करण्यात येईल असं काल मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं राज्य सरकारने उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला आहे दरम्यान अर्णब गोस्वामी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांची अलिबाग मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे अलिबाग सत्र न्यायालयात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे दरम्यान अर्णब यांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयातील जामीन अर्ज मागे घेतला आहे

राज्यभरातल्या पक्षीप्रेमींमध्ये त्यामुळे उत्साह दिसतो आपल्या भागातल्या पक्ष्यांची नोंद घ्यायला त्यांनी सुरूवात केली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्यांचं संरक्षण आणि संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आपल्यापरीनं योगदान द्या असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी केलं आहे त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून कालपासून सुरू झालेला पक्षी सप्ताह पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत चालणार आहे या सप्ताहात पक्ष्यांचं निसर्गातील महत्व संकटग्रस्त पक्षी त्यांचे अधिवास स्थलांतर येणारे पक्षी ठिकाण आदी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे यवतमाळात वनविभागाच्या वतीनं धरणांवर पक्षी निरीक्षण सुरु झालेआहे जिल्ह्यात येणारे पक्षी त्यांची नावं ठिकाण कालावधी यांची सर्व माहिती संकलित केली जात आहे

नोव्हेंबरमध्ये राज्यात अनेक स्थलांतरित पक्षी येतात त्यामुळे या काळात अनेक पक्षांच्या प्रजातीची माहिती संकलित होऊ शकते त्यानिमित्ताने पक्षी अभ्यासकांची संख्या वाढून पक्षांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन देखील होण्यास मदत होईल आकाशवाणी बातम्यांसाठी विजयालक्ष्मी साळवी पुणे

मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा सकल मराठा समाज या संघटनांच्या वतीनं मराठा आरक्षण मागणीसाठी उद्या पंढरपूरहून पायी दिंडी निघणार असून ती पंढरपूर अकलूज बारामती आकुर्डी निगडी मावळ वाशी या मार्गाने जाईल

अनेकदा ठेकेदार किरकोळ काम करून लाखो रुपयांची बिलं घेतात तर काहीवेळा महापालिकेच्याच एका विभागानं केलेली कामं दुसऱ्या विभागाला माहीत नसल्यामुळे दोनदा कामं होतात हे सगळे प्रकार बंद करण्यासाठी पूणे महापालिकेनं एक नामी युक्ती शोधली आहे

तसंच काम पूर्ण झाल्यानंतर संबंधीत खात्याकडून या कामाच्या प्रत्यक्ष जागेवरील अक्षांश आणि रेखांशाची नोंदणी करण्यासह त्याचे फोटो अपडेट केल्यानंतर कामांची बिलं देण्यात येणार आहेत

परिणामी कामं झाल्याचं दाखवून ठेकेदारांना लाखो रुपयांची बिलं अदा केली जात होती तसंच महापालिकेच्या एका विभागानं केलेल्या कामाची नोंद ही फाईल मध्ये ठेवली जाते इतर विभागांना याची माहिती होत नसल्यानं दुबार कामं होतात आणि जून्या कामाचं नुकसान होतं अशा तक्रारी मोठ्या प्रमाणातयेऊ लागल्यानं जिओ टॅगिंग प्न्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिओ टॅगिंगमुळे गैरप्रकारांना आळा बसून पुणेकरांचे लाखो रुपये वाचतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे लाभार्थी नोटीस सांगली पाठोपाठ ध्रळ्यातही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अनेक अपात्र शेतकर्यांठनी गैरफायदा घेतल्याचं आढळून आलं आहे

या लाभार्थींना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती

सांगली रास्ता रोको सांगलीतील अंकली फाटा परिसरात काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहातूक ठप्प झाली कृषी विधेयकाच्या विरोधात हे आंदोलन कऱण्यात आले होते शेतमाल खरेदीतून सरकारनं अंग काढून घेतलं तर खासगी खरेदीदार कंपन्या वरचढ होतील असा इशारा देताना खासदार राजू शेट्टी यांनी दिला

त्यातच सुताचे वाढलेले दर कच्च्या कापडाच्या मागणीत झालेली घट यामुळे मालेगावातील यंत्रमाग व्यावसायिकांनी आठवडाभर यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यंत्रमागधारकांच्या आर्थिक कोंडीच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी यंत्रमाग समितीचे अध्यक्ष यूस्फ इलियास यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमाग व्यवसायाशी निगडीत विविध संघटनांची काल बैठक झाली कंपनी स्फोट रायगड जिल्ह्यातील खोपोली नजीकच्या जशनोव्हा फार्मा या रसायनांच्या कंपनीत काल पहाटे भीषण स्फोट झाला

भट्टीमध्ये बिघाड झाल्याने हा स्फोटाची दुर्घटना घडली दहा अग्निशामक दलांच्या गाड्यांनी चार तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली जखमी व्यक्तींवर खोपोली इथे उपचार सुरू आहेत स्फोट भीषण असल्याने त्याचा आवाज चार किलोमीटरपर्यंत आला स्फोटामुळे शेजारच्या कंपनीतील एक शेड कोसळली त्यामुळे सुरक्षारक्षकाची पत्नी ठार झाली तर स्फोटामुळे लागलेल्या आगीने इतर सहा कंपन्यांचे नुकसान झाले

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार